लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात पहिल्या फळीत आघाडीवर राहून काम करणाऱ्या कोविड योद्ध्यांचं प्राधान्यानं लसीकरण केलं जाईल

इतर विकारांनी त्रस्त असलेल्या पन्नास वर्षांपेक्षा कमी वयाच्या नागरिकांनाही या टप्प्यात लस दिली जाईल परवा शुक्रवारी देशभरात या लसीकरणाची घेतलेली रंगीत तालीम यशस्वी ठरल्यानंतर हा प्रत्यक्ष लसीकरणाचा निर्णय घेण्यात आला आहे दरम्यान भारतात तयार करण्यात आलेल्या दोन्ही कोविड लसींसह मानवतेचं रक्षण करण्यास भारत तयार असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे सोळाव्या आंतरराष्ट्रीय अनिवासी भारतीय दिवस संमेलनाचं उदघाटन करताना ते काल बोलत होते

मृत रुग्णांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातल्या दोन तर नांदेड जिल्ह्यातल्या एका कोविडग्रस्ताचा समावेश आहे

नांदेडच्या महापौर मोहिनी येवनकर यांनी या मोहिमेत सहभागी होत नागरिकांना त्रिसुत्रीचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे

रुग्णालयाच्या सुरक्षेशी तडजोड चालणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे भंडारा जिल्हा रुग्णालयात झालेल्या अग्निकांडाच्या पार्श्वभूमीवर ते मुंबईत बोलत होते या रुग्णालयातल्या नवजात विभागात शॉर्टसर्किटमुळे आग लागून दहा बालकांचा मृत्यू झाला मृत बालकांच्या कुटंबीयांना शासनातर्फे पाच लाख रुपये मदत जाहीर करण्यात आली आहे या द्र्घटनेची चौकशी करून जबाबदारांवर कठोर कारवाई करण्याची सूचना ग्रहमंत्री तसंच आरोग्य मंत्र्यांना केली असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं दरम्यान या घटनेच्या चौकशीसाठी आरोग्य संचालक डॉ साधना तायडे यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यीय समिती गठीत करण्यात आली असून ही समिती शासनाला तीन दिवसांत अहवाल सादर करेल अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयाला भेट देऊन या दुर्घटनेची माहिती घेतल्यानंतर टोपे बोलत होते आगीच्या कारणांची माहिती घेऊन भविष्यात असं घडणार नाही याची दक्षता घेतली जाईल असं आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं

विदर्भातल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातांची बैठक घेऊन अशी घटना घडू नये याची सर्वतोपरी काळजी घेण्याची सूचना देशम्ख यांनी केली

राज्यात मुंबई ठाणे दापोली बीड तसंच परभणी इथं काही पक्षी दगावल्याचं आढळून आलं असून त्यांचे नमुने तपासणीसाठी भोपाळ इथल्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत

या बाबतच्या दंडात्मक तरतुदीला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात काही व्यापाऱ्यांनी आव्हान दिलं होतं मात्र सर्वोच्च न्यायालयानं राज्य सरकारच्या तर्तुदी कायम ठेवल्या आहेत

महादेव बळवंत नातू प्रस्कार औरंगाबाद इथले डॉ दिवाकर क्लकर्णी यांना तर सेवाव्रती कार्यकर्ता प्रस्कार उस्मानाबाद जिल्ह्यातल्या यमगरवाडी इथले सामाजिक कार्यकर्ते उमाकांत मिटकर यांना प्रदान करण्यात आला

पद्मभूषण डॉ अशोक कुकडे यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले

महत्त्वकांक्षी जिल्ह्यांच्या विकास कार्यक्रमांतर्गत अशा प्रकारचा प्रोत्साहनपर निधी मिळवणारा उस्मानाबाद हा महाराष्ट्रातला एकमेव जिल्हा ठरल्याने पालकमंत्री शंकरराव गडाख यांनी जिल्हाधिकारी आणि संबंधित अधिकाऱ्यांचं अभिनंदन केलं आहे

काल हदगाव इथं झालेल्या या चर्चासत्रात अनेक वक्त्यांनी हे कायदे केंद्र सरकारने आवश्यक ते बदल करून लागू करावेत अशी भूमिका मांडली शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजीराव शिंदे ऊंचेगावकर यांनी हे चर्चासत्र बोलावलं होतं

या योजनेत ग्रामीण भागात प्रत्येक कुटूंबाला शुध्द पेयजल नळाद्वारे पुरवलं जातं

याविषयी अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनी भेट देऊन प्रत्यक्ष प्रकल्पाची पाहणी केली मार्गदर्शक सूचना करून प्रशासन प्रर्णपणे पाठीशी असल्याची खात्री त्यांना दिली

सॅनिटरी नॅपकीन याचे विपणन करण्याची विविध स्तरावर चर्चासत्र व व्यापाऱ्यांशी संवाद साधून जिल्हा विक्री केंद्र सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे गोयल यांनी म्हटलं आहे

शिक्षणाधिकारी डॉ सुचिता पाटेकर यांना हा प्रस्कार देऊन गौरवण्यात आलं प्रशस्तीपत्र मानपत्र तसंच सन्मान चिन्ह असं या प्रस्काराचं स्वरुप आहे

ते काल नांदेड इथं पत्रकार सन्मान सोहळ्यात बोलत होते यावेळी माध्यम तज्ज्ञ समीरण वाळवेकर खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते

बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्तार दिनी नागरिकांनी गर्दी टाळण्याचं आवाहन औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केलं आहे नामविस्तार वर्धापन दिनाच्या नियोजनाबाबत आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते यंदा सुरक्षेच्या द्रष्टीकोनातून नामविस्तार दिनानिमित्त जाहीर कार्यक्रम सभा संदेशफेऱ्या आदी कार्यक्रमांना परवानगी देण्यात येणार नसल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं

स्वरानंद संस्थेच्या आपली आवड तसंच मंतरलेल्या चैत्रबनात या कार्यक्रमांतून दातार यांनी गायलेली गाणी रसिकांच्या स्मरणात आहेत

काल जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित यंत्रणेकडून वीज उपकरणांसह वीज वाहक यंत्रणेची पाहणी करून घेत आवश्यक उपाययोजनांची तातडीने अंमलबजावणी करण्यास सांगितलं आहे

या मार्गाचं काम पूर्ण होण्याआधीच पथकराची वस्त्ली स्थानिक नागरिकांना मासिक पासची सवलत वळण रस्त्याची समस्या अपघातप्रवण रस्ते या आणि अन्य समस्यांचं तातडीनं निराकरण करण्याचे निर्देश आमदार मुंदडा यांनी दिले